आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं डान्सबारमध्ये सीसीटीव्ही बसवणं तसंच बार आणि डान्स फ्लोर या दोन्हीत पार्टीशन असावं आणि डान्सगर्लना बक्षीस देण्यास बंदीसह इतर अनेक नियम रद्द केले आहेत डान्स बारला सायंकाळी सहा ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंतची मर्यादा तसंच डान्सगर्लवर पैसे उधळण्यास बंदी या अटी मात्र न्यायालयानं कायम ठेवल्या आहेत

मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली

यासाठी स्टेट बँक सर्वाधिक साडे आठ हजार कोटी निधी देणार असून पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा महाराष्ट्र बँक तसंच आयुर्विमा महामंडळाकडूनही निधी मिळणार आहे

सत्यरुप यांनी काल अंटार्क्टिकामधलं माउंट सिडले हे सर्वोच्च शिखर सर करून इतिहास रचला

आज पहाटे पाकिस्तानी सैन्यानं लष्करी चौक्यांना लक्ष्य करत गोळीबार सुरु केला भारतीय सैन्यानंही या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर दिलं यात कोणत्याही जीवितहानीचं वृतृत नाही

न्यायमूर्ती संजीव खन्ना सध्या दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत तर न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत

शौर्य सामाजिक कार्य आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी आणि क्रिडा तसंच कला क्षेत्रातल्या योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो

या प्रक्षेपकाच्या रचनेतले बदल आणि त्याचा वेगळ्या प्रकारे होणारा वापर हे यावेळच्या प्रक्षेपणाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे उपग्रहांना निर्धारित कक्षेत सोडल्यावर या प्रक्षेपकाचा चौथा टप्पा अंतराळात वर्तुळाकार कक्षेत काही विशिष्ट प्रयोगांसाठी नेला जाईल इतर वेळी हा टप्पा अंतराळात सोडून दिला जातो मात्र या वेळी नावीन्यपूर्ण संशोधनासाठी त्याचा वापर चालू ठेवला जाईल

विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह आणि त्यांच्या पथकानं हा पुरस्कार स्वीकारला

एक कोटी रुपये आणि मानपत्र असं गांधी शांतता प्रस्काराचं स्वरूप आहे